त्यापूर्वी विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावले सभागृहात मतविभाजनानंतर विधेयक मांडण्यात आलं

विरोधी सदस्यांच्या गदारोळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक पटलावर ठेवलं विधेयक सध्याच्या कायद्यात दुरूस्ती करून निवडक वर्गवारीतील बेकायदा स्थलांतरितांना भारतात राहण्याची परवानगी देण्याची तरतूद यात आहे विधेयक सादर करताना अमित शहा म्हणाले की हे विधेयक अल्पसख्यांकांच्या विरोधात नाही तसंच ते घटनेच्या चौदाव्या कलमाचा ते भंगही करत नाही अफगाणिस्तान बांग्लादेश आणि पाकिस्तानमधल्या सहा समुदायांच्या अवैध स्थालांतरितांना भारतीय नागरिकत्वासाठी पात्र बनवण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात येत आहेत हिंदू शीख बोद्ध जेन पारसी आणि ख्रिश्वन हे सहा समुदाय आहेत काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी हे विधेयक मांडण्यास विरोध केला ससंदेत आज सादर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला मुंबईत पक्ष कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं हा एकांगी निर्णय असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा या विधेयकाला स्पष्ट विरोध आहे असं त्यांनी सांगितलं दरम्यान येत्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करणार आहे

कर्नाटक विधानसभेच्या पंधरा जागांच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अकरा जागा जिंकल्या असून एका जागेवर भाजप उमेदवार आघाडीवर आहे काँग्रेस पक्षाने दोन जागांवर तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे या निकालानंतर येडियूरप्पा यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं स्पष्ट झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान कर्नाटकचे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामथ्या यांनी विधीमंडळ नेतेपदाचा तर दिनेश गुंडू राव यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे

मात्र केवळ दोन जागीच काँग्रेस विजयी झाली या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत सिद्धरामय्या यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यांकडे राजीनामा सादर केला भाजपा सोडून दुस या पक्षात प्रवेश करायचा असेल तर हा निर्णय वार्ताहर परिषद धेऊन सर्वांसमोर जाहीर करीन असं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे मात्र राष्ट्रवादी काँप्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय अद्याप घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन खडसे यांनी आज पाऊण तास चर्चा केली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप येत्या दोन दिवसात केलं जाईल असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भूजबळ यांनी दिले आहेत ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते भारतीय जनता पक्षात ओबीसी नेते नाराज असल्याच्या चर्चेला भूजबळ यांनी दुजोरा दिला भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले म्हणजे त्यांनी पक्षात प्रवेश केला असं होत नाही असं भुजवळ यांनी नमूद केलं आहे नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरानं यंदा चौदा हजार रूपयांपर्यंत मजल मारलेली असताना दोन दिव्सांपासुन कांद्याच्या दरात घसरण दिसत आहे

शासनानं कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांवर नजर ठेवायला सुरूवात केली साठेबाजारांवर कारवाई करण्यात येणार आहे या भीतीपोटीच व्यापा यांनी कांदा खरेदीमधे हात आखडता घेतल्याचं सांगितलं जातं कांद्याच्या भावानं सर्वत्र विक्रम प्रस्थापित केल्यानंतर शनिवारपासून कांद्याचे भाव कमी होऊ लागले आहेत आज सकाळच्या सत्रात कांद्याला एकवीसशे रूपये ते पाच हजार सहाशे एक रूपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार दोनशे रूपये भाव मिळाला वाडा अर्थात जागतिक उत्तेजक चाचणी विरोधी संघटनेनं आज रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घ्यायला बंदी घातली

शिफारशींची संपूर्ण यादी यासंदर्भात स्वित्झर्लंडमधल्या लौसाने इथं आज झालेल्या बैठकीत एकमतानं मंजूर केली असल्याचं संघटनेच्या प्रवक्त्यानं सांगितलं या निकालाचा अर्थ असा आहे की रशियाचे सर्व खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये तटस्थ म्हणून भाग घेऊ शकतील आणि वाडा ज्या डोपिंगच्या व्यवस्थेला सरकार प्रायोजित मानतं त्या व्यवस्थेचा हे खेळाडू भाग नाहीत हे त्यांना सिद्ध करावं लागेल अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे त्याचप्रमाणे तिवसा इथंल्या पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये तिवसा पंचायत समितीमध्ये सहाही जागांवर काँग्रेसला विजय मिळाला

राज्य निवडणूक आयोगाकडून नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी पोट निवडणूक जाहीर केली आहे

नंद्रबार जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातनंच लढवण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून आल्याचा खुलासा माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी यांनीकेला आहे मात्र अद्यापही तिन्ही पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या आपसात बैठका झाल्या नसल्यानं याबाबतचा निर्णय झाला नसल्याचं सांगत त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या दूसरीकडे आज राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांनीही नंदूरबारमध्ये कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठका घेत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या सातारा जिल्ह्यातल्या पसरणी घाटात आज दूपारी नागेवाडी फाट्याजवळ शिवशाही बस आणि खासगी आरामबस यांच्यात अपघात झाला

त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे जखमींवर वाई आणि पाचगणी इथल्या वेगवेगळ्या रुणालयात उपचार सुरू आहेत